आम आदमी पार्टीच क्विरविद क्विरीवाल आज नवी दिल्लीच मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घणिर आहत्त उप राज्यपाल अनिल बैजल क्जिरीवाल आणि त्यांच्या मत्रिमंडळाला पद आणि गोपनियतर्ती शपथ दर्तील

तक्रील वार्ताहर परिषदप्पीवोलत होत विदर्भात कापूस उत्पादक क्षप्रति स्फूर्ती योजनध्वा अंतर्गत समूह विकास योजनांची निर्मिती क्ल्याची माहिती त्यांनी दिली

विलंबानं न्याय म्हणजत्माय नाकारण असं म्हटलं जात असलं तरी जलद न्यायदान करताना चूक होणार नाही याचं भान ठद्यियाची गरज सरन्यायाधीश शरद बोबडखींनी व्यक्त कळी महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदर्क्क आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदर्कतबिलत होता न्यायालयात खटला उभा राहण्यास दक्षील विलंब होतो

एक्रींच्या तीन सामन्यांपैकी एक सामना भारतानं गमावला मात्र दुहरींतलद्विन्ही सामनग्मावल्यामुळभारताला अखर हार पत्करावी लागली